विधानपरिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून देण्यात आला

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे परिवहन मंत्री दिवाकर रावते शिवसेनेच्या नीलम गोन्हे यांच्यासह अन्य सदस्यांनी या शोकप्रस्तावावर आपल्या भावना व्यक्त केल्या

खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी केंद्रसरकारनं आज महत्त्वपूर्ण घोषणा केली

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाविषयी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत आज ही माहिती दिली